सुवर्ण पदक मिळण्याची शक्यता कर्नाटक विधानसभेचं कामकाज काल कुमारस्वामी सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर काहीही निर्णय न होता येत्या सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आलं ठरावावरची चर्चा कालच संपवून मतदान घ्यावं असं राज्यपाल वजूभाई वाला यांनी विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं होतं आमदारांचा घोडे बाजार चालला असल्याच्या तक्रारी आपल्याला मिळाल्या असून संवैधानिक दृष्ट्या ताबडतोब मतदान घेणं योग्य असल्याचं वाला यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे

डी कुमारस्वामी यांनी दिली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज एक दिवसाच्या जम्मू आणि काश्मिर दौ यावर जाणार आहेत या भेटीत ते सर्वप्रथम कारगिल युद्वातल्या शहिदांना अभिवादन करतील त्यानंतर ते चीनच्या नियंत्रण रेषेवरील सुरक्षेचा आढावा घेणार आहेत दुपारच्या सत्रात ते कथुआ आणि सांबा जिल्ह्यात नद्यांवरच्या पुलांच्या प्रकल्पाचं उद्घाटन करतील प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हे देखील सिंग यांच्या सोबत असणार आहेत जम्मू काश्मीरमधे राजौरी जिल्ह्यात नौशेरा क्षेत्राच्या कलाल भागात नियंत्रणरेषेवरच्या लष्कराच्या चौक्यांवर पाकिस्तानी सैन्यानं आज पहाटे उखळी तोफा आणि बॉम्बचा मारा केला भारतीय सैन्यानंही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं या हल्ल्यात जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही दोन्ही बाजूंनी गोळीबार अजूनही सुरु आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं आपल्या प्रमुख व्याजदारांमधे कपात केल्यानंतर त्याचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यामधे देशातल्या बँका कमी पडत आहेत अशी खंत रिझर्व्ह बँकेये गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली आहे ते काल मुंबईत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या प्रमुखांशी बोलत होते बिगर बँकिंग वित्तीय संस्थांना भेडसावणारी रोखतेची समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पानंतरच्या काळात केलेल्या उपायांची परिणामकारकता आणि बँकांची भूमिका याविषयी दास यांनी या बैठकीत मार्गदर्शन केलं बँकिंग क्षेत्रात सुधारणा होत आहेत मात्र भविष्यात अनेक आव्हानंही समोर आहेत असं ते म्हणाले अर्थव्यवस्थेत वित्तीय तरलता आणि भांडवलाच्या प्रमाणात वृद्वी अपेक्षित असल्याचं दास यांनी सांगितलं जोखमीचं मूल्यमापन कर्जवसूली आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी अंतर्गत व्यवस्था वियादी विषयांवरही यावेळी चर्चा झाली डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या आवश्यकतेवर दास यांनी भर दिला अरुणाचल प्रदेश आणि आसामात आज पहाटे साडेचारच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला रिक्टर स्केलवर त्यांची तीव्रता साडेपाच मोजली गेली

महाराष्ट्रात पुणे सोलापूर रस्त्यावर कार आणि ट्रकच्या अपघातात नऊ तरुणांचा मृत्यू झाला सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या कारच्या चालकाचं नियंत्रण सुटून ही कार ट्रकवर धडकून हा अपघात झाला मध्यरात्रीनंतर दौड वाजेच्या सुमारास लोणी काळभोर शें ही दुर्घटना घडली

प्रधानमंत्री पदाची सूत्र दुसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर मन की बात चा हा दुसरा अंक आहे या कार्यक्रमात अनेक महत्त्वाच्या मुद्दयांवर प्रधानमंत्री भाष्य करतात आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यावरुन हा कार्यक्रम प्रसारित होईल प्रधानमंत्री कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आकाशवाणी आणि डी डी न्यूजच्या यूट्युब वाहिनीवरुनही या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाईल दहशतवादी हाफिझ सईद याला अटक करण्यामागे पाकिस्तानच्या हेतूबद्दल अमेरिकेनं शंका उपस्थित केली आहे

त्याला यापूर्वी ही अटक झाली होती मात्र त्याच्या आणि लष्कर ए तोयबा संघटनेच्या दहशतवादी कारवायांवर त्याचा परिणाम झाला नव्हता असं ट्रंप प्रशासनातल्या ज्येष्ठ अधिका यानं म्हटलं आहे पाकिस्तानचे प्रधानमंत्री घिन खान लवकरच अमेरिकेला भेट देणार आहेत त्या पार्वभूमीवर सूत्रांनी ही माहिती दिली आंतरराष्ट्रीय नौवहन नियमांचं कथितरीत्या उल्लंघन केल्याच्या आरोपावरुन जिणच्या क्रांतीसेनेनं होर्मझच्या आखातातून प्रवास करणारं ब्रिटिश तेलवाहू जहाज ताब्यात घेतलं आहे स्टेना पिरो नावाचं हे ब्रिटिश जहाज होर्मझ बंदरावरच्या अधिका यांनी अडवलं आणि कायदेशीर चौकशीसाठी मेरिटाईन संस्थेच्या ताब्यात दिलं आहे

तर या जहाजाची मुक्तता न केल्यास ज्ञाणला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा विगारा किंडचे परराष्ट्र व्यवहारमंत्री जेरेमी हंट यांनी दिला आहे ही गोष्ट पूर्णपणे अमान्य असून नौवहन स्वातंत्र्याचा आदर राखणं अपेक्षित आहे असं ते म्हणाले अमेरिका िनंड आणि जिण यांच्या दरम्यानच्या सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना महत्तपूर्ण मानली जात आहे

काबूल विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ परिक्षेसाठी अनेक विद्यार्थी जमले असतानाच हा स्फोट झाल्याचं तिथल्या प्रसारमाध्यमांनी सांगितलं पहिला स्फोट झाल्यानंतर तातडीनं शोध घेऊन त्या परिसरातला दुसरा बाँब निकामी करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं विद्यापीठाजवळ केलेल्या या हल्ल्याचा संयुक्त अरब आमिरातीनं तीव्र निषेध केला आहे

युवा ऑलंपिक स्पर्धेतील रशियाची सुवर्ण पदक विजेती प्रिगोरिल शामाकोवसारखे मजबूत प्रतिस्पर्धी असून देखील ऐश्वर्यानं सुवर्ण पदकाला गवसणी घातली

हे या प्रकरात भारताला रौप्य पदक मिळालं होतं मोहम्मद अनास हिमा दास अरोक्य राजूव आणि एम आर पूवाम्मा हे भारताच्या चमुत होते

स्पर्धेनंतर भारतानं याबद्दल तक्रार देखील केली होती पण ती तक्रार फेटाळून लावण्यात आली होती जकार्ता क्रि सुरू असलेल्या क्रीनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधून महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे

उपांत्य फेरीत तिची गाठ चीनच्या चेन युफेईशी पडेल